मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली

ही संपूर्ण रक्कम केंद्रसरकारनं द्यावी अशी मागणी राज्यसरकार करणारच आहे मात्र ही मदत येईपर्यंत राज्यसरकार आपल्या तिजोरीतूनच हे संपूर्ण सहाय्य करेल असं म्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

केंद्र सरकारनं पूरग्रस्त महाराष्ट्राला अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही यावरुन महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसते अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे विरोधी पक्षांच्या रेटयामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकची हवाईपाहणी केल्यानंतर कर्नाटकचे म्ख्यमंत्री येदीय्रप्पा यांच्यासमवेत सांगली आणि कोल्हापूरचीही हवाईपाहणी केली असा आरोप त्यांनी केला शहा यांच्या सोबत राज्याचे म्ख्यमंत्री किंवा इतर मंत्री का नव्हते असा प्रश्न उपस्थित करत त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण येदीय्रप्पा की फडनवीस हे सरकारनं स्पष्ट करावं असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या प्रस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज म्ंबईत टिळक भवन इथं प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते प्रग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपलं एक महिन्याचं वेतन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि मंत्रीमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी घेतला आहे मुंबई काँग्रेसनंही आपल्या सर्व नेत्यांना एक महिन्याचं वेतन या निधीत देण्याचं आवाहन केलं आहे

तसं पत्र त्यांनी म्ख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दिलं महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडणूका विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत तीन महिने पुढे ढकलायला राज्यमंत्रीमंडळानं आज म्ंबईत झालेल्या बैठकीत मंज्री दिली महाराष्ट्र राज्य यंत्रमागमहामंडळ या उपक्रमासाठी पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनाही मंत्रीमंडळानं मंज्री दिली ध्ळे जिल्ह्यात केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे संपूर्ण देशात सातवी आर्थिक गणना होणार आहे ध्वळे जिल्ह्यात एक सप्टेंबरपासून ही गणना स्रू होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला उदया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्राला उददेशन अभिभाषण होणार असून या पार्श्वभूमीवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन दिल्या जाणा या सातच्या प्रादेशिक बातम्या उद्या सायंकाळी पावणेसात वाजता प्रसारित होतील

जागतिक बाजारातल्या नकारात्मक वातावरणाचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला

गेल्या महिन्याभरातली निर्देशांकात झालेली ही मोठी घसरण आहे

कलकर्णी याचा भाऊ मकरंद कलकर्णी याला आज अमेरिकेत जाण्याआधी मुंबई विमानतळावरच अटक करण्यात आली

या प्रकरणात डी

क्लकर्णी त्यांची पत्नी आणि इतर आरोपींवर गेल्या वर्षी मे महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं हिंगोली काल झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दीडशे जणांविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांनाही तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे हिंगोलीत दोन गटात झालेल्या वादानंतर औंढा रोड आणि नांदेड नाका परिसरात काल प्रचंड दगडफेक झाली होती हिंगोलीत आज सर्वसामान्य वातावरण असून शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आलं आहे परभणी जिल्ह्यात सेलू ताल्क्यात ब्रम्हवाकडी खादगाव ब्राम्हणगाव सोनवटी इथल्या विद्यार्थ्यांनीनी आज मोरेगाव इथं बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं

अनेक दिवसांपासूनची ही मागणी असतानाही आगार प्रशासन याकडे द्र्लक्ष करत आहे असं त्यांनी सांगितलं यानंतर विद्यार्थ्यांनीनी नायब तहसीलदारांना आपलं निवेदन दिलं

कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणी पातळी कालपासून बरीच कमी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरस्थितीत आता स्धारणा झाली आहे त्याम्ळे मदत कार्याला चांगली गती मिळाली आहे

प्र ओसरल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागांमधला वीजप्रवठा आज सुरू करण्यात आला मिरज रेल्वे स्थानकाकडून मुंबई आणि दक्षिणकडे जाणारी रेल्वेसेवा अद्यापही विस्कळीत आहे

प्णे शहरात आज पावसानं काहीशी उघडीप घेतली जिल्ह्यातल्या धरणांमधून स्रु असलेला पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे गडचिरोली आणि चंद्रप्र जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या इगतप्री पेठ स्रगाणा मालेगाव परिसरात अध्न मध्न पावसाच्या सरी कोसळत आहेत अकोला जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज प्न्हा पावसानं हजेरी लावली नागप्र अमरावती आणि ब्लडाण्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत नांदेडमध्ये मात्र वातावरण स्वच्छ असून पावसाचं कोणतंही चिन्ह नाही सांगली कोल्हापूरसह राज्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परभणी जिल्ह्यात सगळीकडे निधी जमा करण्यात येत आहे जिंतूर इथल्या ईदगाह मैदानावर ईदनिमित नमाजाचं पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला सोनपेठ इथं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गावात मदत फेरी काढून निधी जमा केला

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायम्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिसदस्यीय पीठासमोर आज स्नावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे मत मांडलं जम्म् काश्मीरमधली सध्याची परिस्थिती संवेदनशील असल्याम्ळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत वाट पाहणं गरजेचं वाटतं असं मत न्यायालयानं नोंदवलं दोन आठवड्यानंतर हे प्रकरण हाताळायला घेऊ असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर कोकणात त्रळक ठिकाणी म्सळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच राज्याच्या किनारपट्टीवर सोसाटयाचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे